जम्मू काश्मीरमधे दहशतवाद्यांना पैसा पुरवठ्याविरोधात वेगवेगळ्या घ किांचा भिळून देखरेख ग स्थापन पाकिस्तानने आपल्या भूमीवरुन नियंत्रित होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस कारवाई करावी असं भारत आणि अमेरिकेचं संयुक आवाहन भारत आणि बोलिव्हिया यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान अंतिम सामना रंगणार अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या साहाय्याने उध्वस्त करणाऱ्या भारताच्या यशस्वी चाचणीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे नव्हते असं निवडणूक आयोगानं म्हाज़ आहे निवडणूक आयोगाने यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला प्रधानमंत्र्यांच भाषण हे निवडणूक आचारसंहितेतील सत्ताधारी पक्ष संबंधीच्या निर्देशांच उल्लघन करणार नव्हतं असा निष्कर्ष समितीने काढला होता भारताचा त्या चार देशांमध्ये समावेश झाला आहे ज्यांच्याकडे अंतराळात शत्रूंचे उपग्रह उध्वस्त करण्याची ताकद आहे आणि मिशन शक्तीच्या यशामुळे भारताने स्वतःला जागतिक अंतराळ सत्ता म्हणून स्थापित केले आहे असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं होतं व्यावसायिक तत्तवावर उपग्रहांचा वापर करण्याबाबत भारतानं आता आघाडी घेतली असून अंतराळात विकासाच्या दृष्टीनं भारत सक्षमपणे आगेकूच करत आहे असं ओनं म्ह कें आहे ओच्या वाणिज्यिक शाखेचे प्रमुख राकेश शशिभूषण यांनी काल चेन्नईत भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित परिसंवादात सांगितलं की अंतराळविकासावर आधारित उद्योगांना नजीकच्या भविष्यात वाढीची प्रचंड संधी आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये निवडणूक प्रचार मोहिमेस सुरुवात करतील मोदी आज मोरन आणि गोहपूर शें दोन प्रचारसभांना संबोधित करतील

सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे

काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुस्मिता देव राज्याचे माजी मंत्री प्रद्युत बोरडोलाई आणि वरिष्ठ नेते भूवनेबर कलिता रिगणात आहेत तर भाजपकडून विधानसभेचे उपसभापती कृपनाथ मल्ला आमदार रुपक शर्मा आणि दिलीप सैकीया त्यांचे नशीब आजमावत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशाच्या पश्विम सिओग जिल्ह्यातील आलो ला भे देतील तिथे ते एका प्रचार सभेत भाषण करतील आलो अरुणाचल प्रदेश पश्विम लोकसभा मतदारसंघात मोडतं तिथून ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजीजू रिंगणात आहेत मोदी यांची तीन एप्रिलला पूर्व सीओग जिल्ह्यातल्या पासीधार क्वे प्रचारसभा होणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष तापिर गाओ क्रून निवडणूक लढवत आहेत जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्या जाण्याच्या तसंच तिर दहशतवादी घ जिांवर समन्वयी पद्धतीनं कारवाई करता यावी यासाठी केंद्र सरकारनं वेगवेगळ्या घ कांचा मिळून एम डी

जी

जम्मू आणि काश्मीर पोलीस गुप्तहेर विभाग केंद्रीय अन्वेषण विभाग राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि प्राप्तीकर विभागाचे प्रतिनिधी या गात असतील असं या संदर्भातल्या अधिकृत आदेशामध्ये म्हाके आहे

या गांधी दर आठवड्याला बैठक होईल

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशात एकत्र आलेल्या सपा बसपा आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या महागठबंधमधून निषाद पाणी बाहेर पडली आहे निशाद पार्शिवे अध्यक्ष संजय निशाद आणि पक्षाच्या नेत्यांनी काल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदी यांची भेक् घेतली होती त्यांनंतर निशाद यांनी महागठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला निशाद पार्शीमहाराजागंज खेली जागा लढवू चिछत होती मात्र त्यासाठी समाजवादी पक्ष तयार नव्हता त्यामुळे हा निर्णय घेतला अशी माहिती निशाद पार्शिया प्रवक्त्यांनी गोरखपूर क्वे वार्ताहरांशी बोलताना दिली

पाकिस्तानच्या भूमीवरुन नियंत्रित होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तान सरकारला केलं आहे

त्यावेळी दक्षिण आशियातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांविषयी गंभीर स्वरुपाची चर्चा झाली

दहशतवादी कारवायांना निधी पुरवणाऱ्यांविरोधात संयुक राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं संमत केलेल्या ठरावाचं भारतानं स्वागत केलं आहे भारताचे संयुक राष्ट्रातले स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी सांगितलं की पैशाचा ओघ थांबेपर्यंत दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत त्यामुळं दहशतवादी कारवायांना पैसा पुरवणं हा गुन्हा मानला जावा याकरता कायदेशीर तरतूद गरजेची आहे बोलिव्हियानं राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांना काँडर दि लॉस अँदेस एन एल ग्रादो दि ग्रॅन कॉलर हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान बहाल करून त्यांचा गौरव केला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविद क्रोएशिया बोलिव्हिया आणि चिली या देशांच्या दौऱ्यावर आहेत

पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेल्या नीरव मोदी याचा जामीन अर्ज काल ब्रिजमधल्या वेस्ट मिनिस्ट उ न्यायदंडाधिकाऱ्यांनी फे ळला नीरव मोदीला जामीन दिला तर साक्षीदारांच्या जिवाला धोका निर्माण होईल तसंच जामीन मिळाल्यानंतर नीरव मोदी पुन्हा न्यायालयात हजर न राहण्याची शक्यता आहे असं मत न्यायालयानं निकाल देताना नोंदवलं नीरव मोदीचा जामीन अर्ज फे ळला गेल्यानं त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे या सुनावणीच्या वेळी सी बी आय आणि संकवसुली संचालनालयाचे तीन अधिकारी भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ब्रिजेच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी सादर केलेला ब्रेक्झिज्ञा प्रस्ताव ब्रिजेश संसदेनं काल पुन्हा एकदा फेजिळला यामुळे ब्रिजेनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया अधिकच गुंतागुतीची झाली आहे

मलेशियात सुरु असलेल्या अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज प्रीह क्विं भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान अंतिम सामना रंगणार आहे

नवी दिल्ली धि सुरु असलेल्या भारतीय खुल्या बँडमिंजे स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे

पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत किंदीबी श्रीकांतची गाठ चीनच्या हुआंग युझिआंगशी पडेल तर पी

मनुअत्री आणि बी सुमीत रेड्डी यांची जोडी ही उपान्त्य फेरीत पोचली आहे आयपीएल क्रिके स्पर्धेत काल हैदराबाद ें झालेल्या सामन्यात सन रायझर्स हैदराबादनं राजस्थान रॅयल्सचा पाच गडी राखून पराभव केला आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार आहेत